जम्मू आणि काश्मीरमधली स्थिती सामान्य गेल्या आठवड्याभरात कोणतीही अनूचित घटना नाही

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड त्रिपूरामधल्या एन

भारत आणि वेस्ट डिज यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्पेन डिं रंगणार जम्मू आणि काश्मिर शिलं वातावरण सामान्य असून गेल्या आठवडाभरात कोणतीही अनुचित घटना शिं न घडल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे राज्यात कुठेही अनुचित स्थिती नसल्याची माहिती मुख्य सचिव बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे ईदचं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी श्रीनगर आणि विर शहरात घराबाहेर पडत खरेदीसाठी गर्दी केल्याचं त्यांनी सांगितलं काश्मिरात गोळीबाराच्या घटनांच्या कथित बातम्या तसंच अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन सुब्रमण्यम तसंच राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी केलं आहे गेल्या सहा दिवसांत क्रि गोळीबारची एकही घटना न घडल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या परिस्थितीचा आणि श्रीनगर क्वे रुग्णालयांमधल्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा घेतला राज्याचं प्रशासन ईदच्या तयारीला लागलं असून नागरिकांना सण साजरा करायला जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जात आहेत असं मलिक यांनी सांगितलं जनतेनं कोणत्याही दडपणाशिवाय तसंच शांततेत ईद साजरी करावी असं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनीही अनंतनाग श्री काल बाजारापेठांना भेट दिली महाराष्ट्र कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूत लष्कराचं बचावकार्य वेगानं सुरु आहे

लष्कराच्या दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडींग ित चीफ लेफ्टनंट जनरल एस के सैनी यांनी महाराष्ट्राच्या पूराप्रस्त भागांना काल भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला

झारखंड सरकारच्या मुख्यमंत्री कृषी आशिर्वाद योजनेची सुरुवात उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी झारखंड क्रें केली या योजनेनुसार राज्यातल्या शेतक यांच्या बँक खात्यावर रोख रक्कमांचे थेट हस्तांतरण होणार आहे

नायडू यांनी योजनेचं उद्वाटन केल्यावर लगेचच लाभार्थी शेतक यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली

काँप्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली आहे काँप्रेस कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत या ठरावासह तीन ठराव मंजूर करण्यात आले अखिल भारतीय काँग्रेस समिती नविन अध्यक्षांची निवड करेपर्यंत सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष राहतील असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूर्जेवाला यांनी सांगितलं दरम्यान पक्षाचे आमदार खासदारांसह अनेक नेत्यांनी राहूल गांधी यांनी काँप्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावं अशी गळ घातली आहे मात्र राहूल गांधी अध्यक्षपदावरुन राजीनाम्यांच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत येत्या पाच वर्षात भारताला जागतिक पटलावर शैक्षणिक महासत्ता बनवण्यात आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेची भुमिका महत्त्वाचं असल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे

पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणारी खेलो डिया स्पर्धा आसाम डिं होईल अशी माहिती क्रीडा आणि युवक कल्याण समितीचे सदस्य सचिव लक्ष्य कंवर यांनी दिली आहे ते आकाशवाणीवर आयोजित एका चर्चासत्रात बोलत होते

सबीर कुमार देबवर्मा नेतृत्व करत असलेल्या नाजिल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा अर्थात एन

या बंदी असलेल्या त्रिपूरामधल्या संघटनेनं हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे यासंबंधी केंद्र सरकार त्रिपूरा राज्य सरकार आणि तसंच एन

एस डी यांच्यामध्ये काल एक सामंजस्य करार झाला

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात काल सुरक्षादलांबरोबर झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला चौपारन आणि गयाच्या हद्दीवर असलेल्या जंगलात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची खबर मिळाल्यावर झारखंड िने सीआरपीएफच्या कोब्रा तुकडीचे जवान तसंच झारखंड आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकानं शोधमोहिम हाती घेतल्याची माहिती झारखंडचे पोलिस महासंचालक आशिष बात्रा यांनी दिली शोधमहिमेदरम्यान माओवाद्यांनी गोळाबार सुरु केला प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एक माओवादी ठार झाला

माहिती आणि प्रसारण मंत्रालय उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळातल्या अनुभवांना शब्दबद्ध करणाऱ्या पुस्तकाचं आज प्रकाशन करणार आहे लिसनिंग लर्निंग अँड लिडींग असं या पुस्तकाचं शिर्षक आहे चेन्नई श्वं आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होईल माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर तमीळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत तमीळनाडुचे मुख्यमंत्री एडापड्डी पलनीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असं माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी सांगितलं

आकाशवाणी आणि दूरदर्शन भारतीय संस्कृती आणि शास्त्रीय संगीताचं जतन संवर्धन करत आहेत असं प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर ए सूर्य प्रकाश यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत झालेल्या ओदिशा पत्रकारिता पुरस्कार समारंभात बोलत होते भारताचा सांस्कृतिक वारसा आणि विविधता जपण्याची जबाबदारी संसदेनं प्रसारभारतीकडे दिली आहे असं त्यांनी सांगितलं एकीकडे खाजगी वाहिन्या केवळ मनोरंजनपर कार्यक्रम दाखवण्यालाच प्राधान्य देत असताना आकाशवाणी आणि दूरदर्शन मात्र भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करणाऱ्या कार्यक्रमांनाच प्राधान्य देत आहे असं त्यांनी सांगितलं लोकांनी कोणत्याही माहितीची खात्री केल्याशिवाय ती समाजमाध्यमांवर प्रसारित करू नये असं आवाहानही त्यांनी केलं

शहर व्यवस्थापक झॉ मोये आँग यांनी ही माहिती दिली

उनंड विरुद्ध झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताच्या संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार पराभूत व्हावं लागलं होतं